सहा दिवस चालणा या या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या भाषणानं होईल

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्क्षभूमीवर रेल्वे प्रशासनानं सर्वत्र विशेषतः मुंबई आणि उपनगरीय वाहत्कीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे

श्वान पथक आणि बॉम्ब विरोधी पथक दिल्लीला जाणा या गाड्यांची तपासणी करत आहेत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे

मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं काल सायंकाळी नागपूर इथं जेष्ठ नाटककार महेश एलकूंचवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत यावेळी बोलतांना एलकृंचवार यांनी राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात असं सांगत धर्म हा व्यापक आणि गहन विषय आहे असं सांगितलं नाट्यदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला या चार दिवसीय नाट्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र तसंच नाट्य प्रवेशांचं सादरीकरण केलं जाणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला ात्तर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या सूरक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी द्यावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मिळालेल्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना ही सूचना केली आहे पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरी नागरिकांना त्विर राज्यात मारहाण होत असल्याबद्दल किंवा त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याबद्दल ही याचिका दाखल झाली आहे जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या बाहवालपूर शिल्या मुख्यालयाचा ताबा घेतल्याचा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे

जैश ए महम्मदला नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार करण्यात येत आहेत